दानवे केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांमुळे छोट्या शेतकऱ्यांचं कल्याण होणार असल्यानंच काँप्रेस या विधेयकांना विरोध करत आहे असं प्रतिपादन केंद्रीय अन्न आणि नागरी पूरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी आज पृण्यातल्या वार्ताहर परिषदेत केलं विधेयकांमध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत हे जाणून न घेताच विधेयकांना आंधळा विरोध सुरु आहे असा आरोप दानवे यांनी केला आणि कायद्यातील शेतकरी हिताच्या तरतुदीही स्पष्ट केल्या आयुक्त गणेशोत्सवात वाढलेल्या गर्दीमुळं पूणे शहराबरोबरच संपूर्ण विभागात कोरोनाचा प्राद्भाव वाढल्याचं निदर्शनास आलं होतं आता हॉटेल आणि बार सुरु झाल्यानंतर पून्हा तीच परिस्थिती उझवू नये म्हणून प्रशासनातर्फे स्वतंत्र भरारी पथक तैनात केली जाणार असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल आणि बार व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पृण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज पत्रकार परिषदेत दिला पणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठ अंतर्गत जवळपास अडीच लाख विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत

एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला परीक्षा तयारीचा आढावा घेतल्यानंतर वार्ताहर परिषदेत ते बोलत होते जन आरोग्य पूणे महापालिकेच्या नायडू कमला नेहरू दळवी लायगूडे तसंच अन्य हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना उपलब्ध व्हावी यासाठी पूणे महापालिकेनं कार्यवाही सुरू केली आहे

गरजू रुग्णांना हे इंजेक्शन पालिकेनं मोफत द्यावं असा ठराव शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी स्थायी समितीला दिला आहे

लोणवळा इथ्रनही सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी एकच लोकल सोडण्यात येणार आहे या लोकलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ ग्रुप्ता यांनी दिली साउंड सर्विस सार्वजनिक कार्यक्रमांवर उपजीविका अवलंबून असलेल्या साउंड सर्व्हीस व्यवसायातील चार ते पाच लाख लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे सरकारनं याचं गांभीर्य ओळखून जाहीर कार्यक्रमांना परवानगी द्यावी अशी मागणी पूणे साऊंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर असोसिएशननं आज वार्ताहर परिषदेत केली नवरात्रोत्सव कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या परिस्थितीत यंदाचा पुणे नवरात्र सांस्कृतिक महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शिवदर्शन इथल्या महालक्ष्मी मंदिरातले नवरात्राचे कार्यक्रम मात्र चालू राहतील अशी माहिती पुणे नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल यांनी आज दिली

कर आकारणी आणि करसंकलन विभागाचे प्रमुख सहआयुक्त विलास कानडे यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली हाथरस खोटे मेसेज उत्तरप्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणावरून खोटे मेसेज पसरवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे

क्रीडा अनलॉक पाच च्या नव्या नियमावलीनुसार योगा सायकलिंग स्केटिंग धावणे अशा क्रीडा प्रकारांच्या सरावाला परवानगी मिळाली आहे कालपासून पुण्यासह पिंपरी चिंचवड मध्ये या खेळांच्या सरावाला सुरुवात झाली आहे हवामान पूणे आणि परिसरात उद्या हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे